आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मुंबई इंडियन्सची अंतिम फेरीत धडक लोकसभा निवडणुकांच्या उर्वरीत दोन टप्प्यांसाठीचा प्रचारानं आता वेग धरला आहे विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज हरयाणात सिस्सा आणि कुरुक्षेत्र इथे आणि नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सभा होणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह झारखंडमधे करकेंडा आणि मध्यप्रदेशातल्या खाचोर्ड इथं प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मोरेना आणि भिंडमधे प्रचारसभा घेणार असून महासचिव प्रियंका गांधी यांचा उत्तर पूर्व दिल्लीत रोडशो होणार आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या पीठानं या प्रकरणाची सुनावणी करताना या नोंदपुस्तिकेत चुकीच्या पद्धतीनं नावं समाविष्ट झाल्याबाबत किंवा वगळल्याबाबत लोकांचे दावे आणि हरकती यांचा निपटारा करण्यासाठी समन्वयक प्रतिक हाजेला यांना पूर्ण मोकळीकही न्यायालयानं दिली आहे राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी वक्तव्य करताना सर्वोच्च न्यायालयाचा चुकीच्या पद्धतीनं संदर्भ दिल्याबद्दल काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं त्याबाबत आज नव्यान दिलेल्या तीन पानी प्रतिज्ञा पत्रात आपण सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात जास्त सन्मान आणि आदर करत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे भाजपा खासदार मिनाक्षी लेखी यांनी याबाबत न्यायालयाच्या बेअदबीचा फौजदारी खटला दाखल केला आहे त्यावरची कारवाई थांबवावी अशी विनंतीही राहुल गांधी यांनी केली आहे निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याप्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करणा या याचिकेची सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे काँप्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली होती तिची सुनावणी करायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं आज नकार दिला मात्र या दोन्ही नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या कथित आचारसंहिता भंगाच्या तक्रारी फेटाळणाऱ्या निवडणूक आयोगाच्या विविध आदेशां विरुद्ध सुश्मिता देव नव्यानं याचिका दाखल करु शकतील असं न्यायालयानं सांगितलं या तक्रारींबाबत निवडणूक आयोगानं आपला निर्णय दिला आहे त्यामुळे आता तो निर्णय मान्य नसेल तर त्याविरुद्ध नव्यानं याचिका दाखल करता येईल असं न्यायालयानं सांगितलं वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी रद्द झालेल्या तेज बहादूर यादव या सीमासुरक्षा दलाच्या निलंबित जवानाच्या तक्रारीबाबत चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत याबाबत उदयापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आयोगाला दिले आहेत आतंरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर भारताच्या जगजीत पावडिया यांची सर्वाधिक मतांनी फेरनिवड झाली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं पुढच्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची निवड केली आहे चीनच्या उमेदवार हाओ वेई यांचा या निवडणुकीत पराभव झाला

केद्रींय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नियंत्रण मंडळानं परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला आहे

नवीकरणीय मंत्रालयाचे सचिव आनंद कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होती या क्षेत्राशी संबंधीत विविध उत्पादक गुंतवणूकदार आणि तज्ञ या बैठकीत सहभागी झाले होते क्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका प्रवास टाळण्याचा आपापल्या नागरिकांना दिलेला सल्ला मागं घ्यावा असं आवाहन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं आहे ते काल कोलंबो क्वें विविध देशांच्या राजनैतिक आधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते श्रीलंकेत आता पर्यटक येऊ लागले असून त्विर देशांनीही आपल्या नागरिकांचा श्रीलंका प्रवास रोखू नये असं आवाहन त्यांनी केलं दहशतवाद्यांचं जाळं नष्ट करण्याच्या सूचना सुरक्षा दलांना दिल्या आहेत छत्तीसगडमधे बस्तर विभागात आज दोन माओवाद्यांचा पोलीसांनी खात्मा केला त्यात एका महिलेचा समावेश आहे

हल्लेखोर पोलिसांचं एक वाहन उडवण्याच्या प्रयत्नात होते असं प्राथमिक माहितीवरून दिसतं यामागे आत्मघातकी हल्लेखोर असावेत असा पोलीसांना संशय आहे

या कराराशी बांधील असलेल्या इतर महत्वाच्या देशांना इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे मात्र इराण कोणत्या तरतुदी पाळणार नाही याबद्दल रौहानी यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधातून सूट मिळण्यासाठी इराणचा अणुकार्यक्रम थांबवणं हा या कराराचा उद्देश होता मात्र अमेरीकेनंच या करारातून माघार घेतल्यानंतर दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे फोनी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर ओदिशातलं सामान्य जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे पुरी खुर्दा कटक आणि केंद्रपाडा या भागांमधे मदत आणि पुनर्वसनाचं काम सुरुच आहे भुवनेश्वरच्या काही भागांमधे वीजपुखठा सुरु झाला असून पुरी इथली दूरध्वनी सेवा आणि पाणीपुरवठाही सुरु झाला आहे बँक सेवाही सुरु झाल्या असून सर्व एटीएम मशीन कार्यरत होतील यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत मोबाईल सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून अजूनही वीजपुरवठा खंडीत असलेल्या ठिकाणी तो सुरु व्हावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत आज जागतिक रेडक्रॉस दिन जगभरात साजरा होत आहे जगभरातल्या रेडक्रॉस चळवळींनी केलेल्या चांगल्या कामांचा गौरव करण्यासाठी हा दिवस कार्याचा गौरव आणि स्वयंसेवी व्यर्कींनी निस्वार्थपणे केलेल्या लोकसेवेचा आदर म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्याशिवाय आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीचे संस्थापक हेन्री डुनांट यांचा स्मृतीदिन म्हणूनही हा दिवस पाळण्यात येतो पाकिस्तान बडतर्फे केलेलं पतप्रधान नवाज शरीफ तुरुंगात परतले आहेत अल अझीजा स्टील मिल्स भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती मात्र पाकच्या सर्वोच्च न्यायालयानं शरीफ यांना सहा महिन्याचा जामीन दिला होता जामीनाची मुदत संपल्यानं शरीफ तुरुंगात परत आले आहेत वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाण्याची परवानगी शरीफ यांनी न्यायालयाकडे मागितली होती मात्र ती नामंजूर करण्यात आली